मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन धोरण जाहीर

आणि राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद

राफेल खरेदी राम मंदीर आणि कावेरी मुद्यावरुन आजही संसदेच्या कामकाजात व्यत्यय आला राज्यसभेत कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी सूरू केल्यानं सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं लोकसभाध्यक्षा स्मित्रा महाजन यांनी संसदेवर झालेल्या हल्ल्यात हतात्मा झालेले आठ जवान तसंच एका कर्मचाऱ्याच्या स्मृती प्रित्यर्थ अभिवादनाचा प्रस्ताव मांडला त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेस सदस्य राफेलच्या मुद्यावरून तर शिवसेनेचे सदस्य राम मंदिराच्या मुद्यावरून तसंच अण्णाद्रम्क सदस्यांनी कावेरी खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांवरून घोषणाबाजी स्रू केल्यानं अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केलं त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावरही विरोधी पक्षांकडून गदारोळ स्रूच होता या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास पूर्ण करून शून्यप्रहर प्कारला त्यावरही गदारोळ सुरुच राहिल्यानं अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज सतरा वर्ष झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यात वीरमरण आलेले आठ जवान आणि एका कर्मचाऱ्याला आदरांजली अर्पण केली या जवानांचं शौर्य आणि साहस प्रत्येक भारतीयाला प्रेरित करत राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे रिझर्व्ह बँकेचे नवनिय़क्त गव्हर्नर शक्तीकान्त दास यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंडळाची बैठक उद्या होत आहे

सुक्ष्म लघ् आणि मध्यम उद्योगांच्या सद्यस्थितीबद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे रिझर्व्ह बँकेच्या धोरण निश्चितीमध्ये केंद्रीय मंडळाची भूमिका हा या बैठकीतील प्रमुख मुद्दा आहे सध्याच्या रचनेत केंद्रीय मंडळ सल्लागाराची भ्मिका बजावत असून केंद्रीय मंडळानं सक्रिय राहन सेंट्रल बँकेच्या महत्वपूर्ण निर्णयांमध्ये प्रम्ख भ्मिका बजावावी अशी वाढती मागणी आहे

ऑक्टोबर महिन्यात औद्योगिक उत्पादन आठ पूर्णांक एक दशांशापर्यंत वाढलं खनिकर्म वीज कारखानदारी या क्षेत्रांची कामगिरी तसंच भांडवली आणि ग्राहकोपयोगी वस्तूंचा चांगला उठाव यामुळे ही वाढ झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे महिला सक्षमीकरणाशी निगडीत उपक्रमांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्याच्या उद्देशानं राज्यात नवतेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे पूढील सहा वर्षाच्या कालावधीमध्ये महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे हा प्रकल्प राबविण्यात येईल महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता बचतगटांची मालकी लोकांकडे हस्तांतरित करणे स्थायी विकासासाठी लोकांची संस्था उभारणे त्यांना विकसित आणि बळकट करणे महिलांची क्षमता कौशल्य विकसित करणे उपजिविकेच्या साधनांवर त्यांची मालकी प्रस्थापित करणे महिलांचा राजसत्तेत निर्णय प्रकियेत कृतीशील सहभाग वाढविणे व्यवस्थापन माहिती पद्धती विकसित करणे गटांना बँकेशी जोडून देणे यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी सहाय्यित हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे

मंत्रालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र तसेच संविधानाची प्रास्ताविका लावण्यासंदर्भात आज सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्यात आली त्यानंतर राज्यमंत्री मदन येरावार आमदार प्रकाश गजभिये यांच्यासह संबंधीत अधिकाऱ्यांकडून मंत्रालयात जागेची पाहणी करुन जागा निश्चित करण्यात आली यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा असे निर्देश यावेळी राज्यमंत्री श्री येरावार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले भव्य ग्रंथप्रदर्शन साहित्यिक मेळावा आणि भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असलेला अमरावती जिल्हा ग्रंथोत्सव शासकीय विभागीय ग्रंथालय परिसरात शनिवारपासून सुरु होणार आहे दोन दिवस चालणाऱ्या या साहित्यसोहळ्याचं उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते होईल राज्य शासनानं द्रष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत एस टी

या सवलतीमुळे टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री प्रुषोत्तम रूपाला यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात आज संसदेत ही माहिती दिली आहे दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने नव्याने धोरण आखले आहे त्यात दिव्यांगांना शिक्षण उत्तम आरोग्य रोजगार आणि कौशल्य विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत

दिव्यांगत्वाचे शीघ्र निदान करणे आणि दिव्यांगत्व शोधण्यासाठी आरोग्य तसेच संबंधित विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जातील त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालये उपजिल्हा रुग्णालये जिल्हा रुग्णालयात स्विधा उभारण्यात येतील दिव्यांगावर मात करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे हिमोफिलिया आणि थॅलेसिमीया आजाराच्या उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कक्ष उभारले जाणार आहेत शैक्षणिक क्षेत्रातही विशेष प्राधान्य दिले जाणार असून उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे सर्व शिक्षण अभियानातही त्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यांच्या गरजा लक्षात घेता शिक्षकांची नियुक्ती करण्यावर भर आहे शिवाय पाच वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी डे केअर मॉडेल शाळा उभारण्याला प्राधान्य राहणार आहे पारधी समाजाची वस्ती असलेल्या पारधी बेड्यांना अद्याप महसुली गावांचा दर्जा नसल्यानं या बेड्यांवर आवश्यक सोयी सूविधा निर्मिती होवू शकलेली नाही त्यामूळ सर्व पारधी बेड्यांना महसूली गावांचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच प्रतिपादन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी वाशिम इथं केले

वाशिम शहरापासून जवळच असलेल्या एकबूर्जी प्रकल्पावर परदेशी पाहणे अर्थात फ्लेमिंगो उर्फ रोहित पक्ष्यांचे आगमन झाल असून पक्षीप्रेमी निरीक्षकांसाठी हि पर्वणी ठरली आहे

विदर्भात एवढ्या मोठ्या संख्येने केवळ एकब्र्जी प्रकल्पावरच फ्लेमिंगो पक्षी आढळून येतात म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सतिश उके यांनी उच्च न्यायालयात निवडणुकीच्या वेळी फौजदारी खटल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात न दिल्याबद्दल याचिका दाखल केली होती मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली सर्वोच्च न्यायालयात या निर्णया विरूद्व पून्हा याचिका दाखल करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील माहिती सादर करण्याबाबत म्ख्यमंत्र्यांना नोटीस बजावली आहे यावर उच्च न्यायालयाने याच याचिकाकत्र्या विरूद्व अवमानतेची कारवाई सुरू केली असून खोडसाळ याचिका दाखल करत असल्याबद्दल विचारणा केली आहे आज दिलेली नोटीस ही याचिका दाखल करून घ्यावी कि नाही या संदर्भातील असून त्यावर योग्य उत्तर देण्यात येईल असे स्पष्टीकरण म्ख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहे राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत दीड कोटी बालकांना लस देण्यात आली आहे आज आपल्या दोन नातवंडांना ही लस देऊन आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी कृतीतून सकारात्मक संदेश दिला आहे

चीनमधल्या ग्वांगझू इथं स्रु असलेल्या वर्ल्ड टूर फायनल बॅडमिंटन स्पर्धेत प्रुष एकेरीत भारताच्या समीर वर्मानं द्रसऱ्या फेरीत विजय मिळवला

महिला एकेरीत पी

सिंधूचा द्सऱ्या फेरीतला सामना आज तैवानच्या ताई ज्यू यिंग विरुद्ध होणार आहे ओडिशात भ्वनेश्वर इथं स्रु असलेल्या प्रुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा उपान्त्यपूर्व फेरीतला सामना नेदरलँडशी होणार आहे तर उपान्त्यपूर्व फेरीचा द्सरा सामना बेल्जियम आणि जर्मनी यांच्यात होईल

हे वादळ तामीळनाडू आणि आंध्र किनार पट्टीवर धडकणार असल्यामुळं समुद्र खवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे